लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समाजसेवक अण्णा हजारेंचं आज पाचव्या दिवशीही उपोषण सुरुच आठ फेब्रुवारी पर्यंत मागणी मान्य न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचा ध्वाारा

प्रयागराज श्विं उद्या अर्ध कुंभमेळयातलं दुसरं शाही स्नान होणार दहा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडमध्ये मालिका विजय

तसंच लडाख मधल्या पहिल्या महिला विद्यापीठाचं उदघाटनही आज मोदी यांच्या हस्ते झालं बिलासपूर मनाली लेह या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं आहे या रेल्वेमार्गामुळे दिल्ली ते लेह हे अंतर कमी होणार असून याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

केंद्रसरकार अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान निधीची घोषणा केली आहे याचा फायदा लेह लडाखमधल्या शेतक यांनाही होईल असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियाना अंतर्गत वाशीम जिल्ह्यातल्या चिखली इथं नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करायला मंजुरी मिळाली आहे

या महाविद्यालयाच्या कोनाशिलेचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्रीनगर इथं डिजीटल लॉंचिंग पद्वतीनं केलं या वेळी वाशिम इथं खासदार भावना गवळी प्रभारी जिल्हाधिकारी दिपकक्मार मीना विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रशांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या ब्धवारी राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरु केलं आहे हे आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे उपोषणामुळे अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली असून त्यांचं वजनही घटलं आहे दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी इथं अणांची भेट घेतली आणि मागण्यांसदर्भात चर्चा केली तर शिवसेनं अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसंच अण्णांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करून सरकारनं या आंदोलनाची दखल घ्यावी असं आवाहन पत्राच्या माध्यमातून केल्याचं वृत्त आहे विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राळेगणसिद्वी इथं जाऊन अण्णांची भेट धेतली आणि आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्वीतले ग्रामस्थ आणि अण्णा हजारे समर्थकांनी आज नगर पुणे महामार्गावर सुपा इथं रास्तारोको आंदोलन केलं सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे मानव विकास कार्यक्रमांतर्गत समाजातल्या अतिगरीब कर्ज पीडित महिला तसंच महिला आधारित कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तेजश्री अर्थसहाय्य सुविधा या नवीन उपक्रमाची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे मुंबईत काल बचतगटांच्या परिषदेत ते बोलत होते

डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी गेल्या शुक्रवारी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन डॉ

रावसाहेब दानवे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झालं या रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात ज्या भागात रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी बाईक एंबूलेन्स सुरू करता येईल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले

दानवे यांनी यावेळी सांगितलं

भाजपा अध्यक्ष अमित शाह तसंच केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भारत के मन की बात मोदी के साथ या मोहिमेची सुरुवात केली जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपनं सूरु केलेलं हे अभियान जगातलं अशाप्रकारचं पहिलंच अभियान आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले

समाजमाध्यम ई मेल आणि संकेतस्थळांद्वारे हे अभियान दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सांगितलं उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या अर्ध कुंभमेळ्यातलं दूसरं शाही स्नान उद्या सोमवती अमावास्येच्या मुहर्तावर होणार आहे

शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्राशासन पोलीस आणि रेल्वेनं चोख व्यवस्था केली आहे आज पासून दोन दिवस प्रयागराज इथं जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यात हिरडामाली इथं भटके विमुक्त विकास परिषदेनं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या बिर्हाड परिषदेचा आज समारोप झाला

या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वास्तव्याच्या गावचं रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधार कार्ड द्यावं तसंच भटक्या जमातींच्या वस्त्यांमध्ये देखील शासनानं स्वच्छता उपक्रम राबवावा ज्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील अशा मागण्या या परिषदेनं केल्या आहे नवी मुंबईत वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकरी व्यापारी आणि ग्राहकांसाठी केंद्र शासनाच्या ई नाम योजनेअंतर्गत ई लिलावगृह आणि कृषी गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केलं आहे

सुमारे दहा वर्षांनंतर भारतानं न्युझीलंडला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची कामगिरी केली आहे

भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे न्युझीलंडला हे आव्हान पार करता आलं नाही

अंबाती रायडुला सामनावीराचा तर भारताच्याच महम्मद शमीला मालिकावीराच्या पूरस्कारानं गौरवण्यात आलं गेल्या चोवीस तासांत राज्यात हवामान कोरडं राहिलं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किंचित वाढ झाली राज्याच्या उर्वरित भागात किंमान तापमान सरासरी इतकं होतं

येत्या दोन दिवसांत राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे